फडनवीस याती काल औरत्तिवाद आणि जालना जिल्ह्यातल्या दुष्काळ परिस्थिती आणि उपाययोजनात्ती दुरदृष्य सत्ताद प्रणालीद्वारे आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते दृष्काळावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवत या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याच आवाहनही त्याती यावेळी केला सर्व दुष्काळग्रस्त गावातील सरपद्धांची त्याच्या गावात जलसप्तरणाची अधिकाधिक कामच्यावीत ज्या गावात पाणीपुरवठ्याची योजना बर्ट पडली आहे अशा योजनेच्या दुरूस्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठवावेत असम्रिख्यमध्याती यावेळी साधितला ऊर्या ठिकाणी अतिरिक चारा छावण्याधीं टँकरची गरज आहे तिथली मागणी व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून नोंदवण्याची सूचनाही त्यार्ती यावेळी केली

फ्रान्सेस्का मारीनो असवि पत्रकार महिलेचत्रिव असून त्याप्ती एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधे ही माहिती दिली आहे

त्यानस्ति त्यास्ति जखमींना शिक्षीयारी खेल्या अतिरेकी तळावर हलवलाप्तिथप्तिकिस्तानी लष्कराच्या डॉक्टर्सनी त्याच्यावर उपचार केले अशी माहिती त्याप्तीसूत्राप्त हवाला देत दिली आहे ओदिशामधल्या कोरापूट जिल्ह्यात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन महिलांसह पाच माओवादी मारले गेले ही चकमक पाडुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जंगलात झाली विशेष कृती गट आणि जिल्हा स्वयंसेवक दलानं या जंगलात शोधमोहीम राबवली होती त्यावेळी या माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे माओवादी मारले गेल्याचं पोलिसांनी सांगितलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री विशाखापट्टणम धिं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनरायजर्स हैदराबादवर दोन गडी राखून विजय मिळवला

दिल्लीनं हे आव्हान ऋषभ पंतच्या तडाखेबंद खेळीमुळे सहज पार केलं

आता दिल्लीचा सामना उद्या चेन्नई सुपर किंग्जशी होईल त्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात मुंबई डियनशी लढत देईल अंतिम सामना येत्या रविवारी हैदराबाद डिं होणार आहे